ते आज मुंबईत छत्रपती राजाराम महाराजांच्या जयतीनिमीत्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते सत्तेत येताच मराठा आरक्षणासाठी आमच्या सरकारनं विधानसभेत कायदा केला मात्र दुँदैंवानं त्याला न्यायालयानं स्थगिती दिली या सगळ्या अनुभवातून कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण द्यायचं आहे असं ते म्हणाले

आम्ही तीच प्रक्रिया करतोय ही न्यायालयीन बाजू समाजानं समजून घ्यावी असं आवाहन मुख्यमत्र्यांनी केलं मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यावर लगेचच विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर राज्यात होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी गृहविभागाची बैठक घेऊन राज्यातल्या स्थितीचा आढावा घेतला या बैठकीला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर गृहविभागाचे सचिव आणि अधिकारी उपस्थित होते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज आंदोलकांनी नाशिक पुणे महामार्गावर रास्ता रोको केला

त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या मन्याड धरणाजवळ जलसमाधी आंदोलन सुरू करण्यात आलं काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तिथं पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे खुलताबाद तालुक्यातल्या बाजार सावंगी धिल्या धिपूर फाट्यावर आज आंदोलकांनी एसटी बसवर दगडफेक करत बस पेटवण्याचा प्रयत्न केला धुळे जिल्ह्यातही आंदोलन धगधगत असून एक मराठा लाख मराठा च्या घोषणांनी आज धुळे जिल्ह्यातलं दोंडाईचा शहर दणाणून गेलं तिथं मराठा क्रांती मोर्चानं सरकारच्या विरोधात प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढीत सरकार विरोधात जोरदार निदर्शनं केली त्यानंतर नंदुरबार चौफुली तें या प्रतिकात्मक प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी बाजार समिती बसगाड्या बंद करण्यात आल्या होत्या कोल्हापुरातही आज मराठा क्रांती संघटनेच्या वतीनं करवीर निवासी श्री अंबाबाईला साकडं घालण्यात आलं तसंच मंदिराच्या दारात जागरण गोंधळ घालण्यात आला परभणी जिल्ह्यात पालम तालुका सकल मराठा समाजानं आज पालम लोहा राज्यमार्गावर मुंडन आंदोलन केलं यावेळी मराठा समाजातलं युवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला होता

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार कोळसा तेल उत्खनन खते पोलाद आणि सिमेंट या प्रमुख उद्योगांमध्ये भरीव वाढ झाल्यानं हा दर वाढला आहे त्यापैकी सिमेंट तेल उत्खनन आणि कोळसा उत्पादनात भरीव वाढ झाली आहे

परंतु कच्च्या तेलाच्या उत्पादनात तीन पूर्णांक चार दशांश टक्के नैसर्गिक वायू उत्पादनात दोन पूर्णांक सात दशांश टक्के घट नोंदवली गेली

मात्र व्याज आकारणी होणार नाही सहकारी गृहनिर्माण संस्थांना सुलभ आणि अनुरूप नियम लागू करण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा करायलाही आज मंत्रीमंडळानं मंजूरी दिली नागपूर जिल्ह्यात उमरेड शिल्या क्रीडा संकुलासाठीचं आरक्षण हटवून रहिवासी विभागात समाविष्ट करायलाही मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली सहकारी गृहनिर्माण संस्थांचं कामकाज अधिक लोकाभिमुख आणि पारदर्शक करण्या साठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली चीनमधे सुरु असलेल्या जागतिक बॅडमींटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या सायना नेहवालनं उप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे

साई प्रणीथला थेट दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला

प्रणॉय आणि समीर वर्मानं याआधीच दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे

या अभियानात औरंगाबाद जिल्हा पहिल्या क्रमांकावर नांदेड दुस या चंद्रपूर तिस या तर यवतमाळ जिल्हा चौथ्या क्रमांकावर राहिला नव्यानं लागवड झालेल्या वृक्षांची दर सहा महिन्यांनी मोजणी होणार आहे

या अभियानाला समाजातून चांगला प्रतिसाद मिळाला असून भविष्यातही असाच प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा मुनगंटीवार यांनी व्यक्त केली केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नामुळे पंतप्रधानानी बांबूला वृक्ष वर्गान वगळुन गवत वर्गात समाविष्ट केल्यामुळे शाधत शेतीला प्रोत्साहन मिळणार असून मराठवाड्यात बांबू लागवड झाली तर मराठवाड्याचं चित्र बदलू शकतं असा विक्षास मराहाष्ट्र बांबू विकास मंडळाचे कार्यकारी संचालक थंगम साईकुमार रेड्डी यांनी व्यक्त केला आहे ते आज लातूर जिल्ह्यात लोदगा िक्वें बांबू लागवड योजनेचा प्रारंभ करताना बोलत होते

आंदोलनाचा भाग म्हणून आज आकाशवाणी मुंबईच्या कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली येत्या दोन दिवसात कोकणात बहतेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा कुलाबा वेधशाळेचा अंदाज आहे